चाचण्यांचा दर वाढवावा मृत्यूदर खाली आणण्यासाठी प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन करावं विविध पातळयांवर योग्य देखरेख ठेवावी अशा सूचनाही केंद्रानं या राज्यांना केल्या आहेत

त्यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

सुहास माने यांनी आज जाहीर केलं आहे कोरोना योद्ध्यांमध्ये पत्रकार महसूल कर्मचारी पोलीस आणि आरोग्य कर्मचारी डॉक्टर्स आदिंचा समावेश करण्यात आला आहे दरम्यान प्रत्येक शासकीय आणि धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या खासगी रूग्णालयात हा संसर्ग झालेल्या पत्रकांरासाठी राखीव खाटांची व्यवस्था करावी अशी मागणी जन आंदोलन खान्देश विभागानं ही एका निवेदनाद्वारे केली आहे

राज्य नगरपालिका आणि महापालिका शिक्षक संघातर्फे हा पुरस्कार दिला जातो